उष्णतेची लाट पुन्हा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर स्फोट श्रीलंका काल साखळी बॉब स्फोटांमुळे हादरली

या स्फोटांची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेनं स्वीकारलेली नाही श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली असून संपूर्ण देशात समाजमाध्यमांवर तात्पूरत्या स्वरुपात बंदी घालण्यात आली आहे

रिझर्व बँक व्यावसायिक बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत भारतीय रिझर्व बँकेनं कोणतेही निर्देश दिलेले नाहीत काही माध्यमांमध्ये या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे रिझर्व बँकेनं काल याबाबत खुलासा प्रसिद्ध केला

त्याबाबतचा हा वृत्तांत जालना औरंगाबाद रावेर जळगाव अहमदनगर पुणे बारामती माढा सातारा सांगली कोल्हापूर हातकणंगले रत्नागिरी सिंधुदूर्ग आणि रायगड या चौदा मतदारसंघातला जाहीर प्रचार काल संपला राज्यातल्या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या अशा साखरपट्ट्यातले मतदारसंघ याच टप्प्यात आहेत तिथं सर्वच पक्षांनी शनिवारी प्रचाराचा धडाका लावला होता काल अखेरच्या दिवशी मात्र उमेदवारांचा भर रोड शोवरच दिसला आता आज उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी धेतील प्रशासन मतदानाच्या तयारीत व्यस्त असेल अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे अंध व्यर्क्तींसाठी मदतनीस दिव्यांग व्यर्क्तींसाठी व्हीलचेअर्स विशेष सुविधा स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष लहान मुलांसाठी पाळणाघर आरोग्यपथक अशा सोयी करण्यात येत आहेत उद्या या सर्व ठिकाणी मतदान होईल आकाशवाणी बातम्यांसाठी मंजूषा गायधनी पूणे

मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे असं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं काल पुन्हा दिले आहे

एकूणच मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात व्हावी यासाठी उचलल गेलेलं हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून विनायक सोमणी

समृद्ध आणि सशक्त भारताच्या उभारणीसाठी भाजपा वचनबद्ध आहे अशी ग्वाही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली ते गुजरात मधील पाटण इथं जाहीर प्रचार सभेत बोलत होते कॉप्रेस पक्ष सत्तेत आल्यास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पूनरंचना करेल असं ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे ते काल दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षाविषयक एका अहवालाचं प्रकाशन केल्यानंतर बोलत होते राज्यातील निवडणुक प्रचारात काल प्रामुख्यानं भाजपा नेते नीतीन गडकरी देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी कॉप्रेसचे नेते शरद पवार कॉप्रेसचे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण वंचित बह्जनचे प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या

यंदा विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांना कॉप्रेसच्या संजय निरुपम यांचे आव्हान आहे त्यामुळे किर्तीकर सलग दुसऱ्यांदा निवडून येणार का संजय निरुपम हा मतदार संघ पुन्हा कॉंग्रेसकडे आणणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे आकशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले

तीन दशकांनंतरही प्रकल्पाची अपेक्षित प्रगती होऊ शकलेली नाही सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकणारा हा वृत्तांत गोसेखुर्द इंदिरासागर प्रकल्पाला विदर्भातला सर्वात मोठा प्रकल्प म्हणावं की सर्वात रेंगाळलेला प्रकल्प म्हणावं हा प्रश्रच आहे

तरीही कामाला पाहिजे तेवढी गती मिळालेली नाही

आकाशवाणी बातम्यांसाठी भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह मंजूषा गायधनी पूणे पुरस्कार लेखक प्रकाशक वाचक ही जैविक साखळी आहे आणि ती अबाधीत ठेवण्यासाठी या साखळीतील प्रत्येक घटकानं प्रयत्नशील राहिलं पाहिजं असं मत ज्येष्ठ लेखक आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे देण्यात येणाऱ्या जीवन गौरव प्रस्काराचं वितरण काल पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ अरुणा ढेरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी मोरे बोलत होते यंदा लातूरच्या भारतीय प्रस्तकालयाचे संस्थापक संचालक भानुदास जोशी यांना जीवन गौरव पुरस्कारानं तर ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं

मेहकर इथे ई वे बिल तपासाची मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत तिनशे माल वाहनाची तपासणी करण्यात आली

निधन अहमदनगर अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त आणि माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचं काल निधन झालं

हवामान गडचिरोली गडघिरोली जिल्ह्यात आरमोरी शहर आणि तालुक्याला काल संध्याकाळी वादळी पावसासह गारपीटीचा तडाखा बसला यामुळे जनजीवन विस्कळीत झालं गडघिरोली चामोर्शी आणि अहेरी तालुक्यातही वादळी पाऊस झाला पूर्व विदर्भातल्या इतर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे